चर्चेला सुरुवात करताना भारतीय जनता पक्षाचे सदस्य भुवनेश्वर कालिता यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली भाजपचे दुसरे सदस्य विजय पाल सिंह यांनी कोविड महामारीचा सामना करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं विरोधी पक्षनेते ग्रुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना तीन क्रषी कायदे रद्द करण्याची मागणी केली शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध नोंदवला काश्मीर बद्दल बोलताना आझाद यांनी जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नवनीत कृष्णन् बीजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य यांनीही या चर्चेत सहभाग घेतला

यावेळी पालकमंत्री छगन भ्जबळ क्रषिमंत्री दादा भ्से उपस्थित होते

तसंच स्टार्टअप्सना ग्णवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरताही दोन लाख रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल मुंबईत या योजनांचा शुभारंभ करण्यात आला ज्या तरुणांना नवीन काही करण्याची इच्छा आहे त्यांना साधन संपत्ती आणि मार्गदर्शन देऊन जगासमोर आणावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

बीड इथं जिल्हास्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते राज्य शासनाने बीड जिल्ह्याचा नियोजन आराखडा मंजूर करून जानेवारीतच संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला असून यामध्ये कोणताही निधी कमी केला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत अनुकंपा नियुक्तीबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते सर्व कार्यालयनिहाय अन्कंपा ज्येष्ठता याद्या नियमान्सार अद्यावत करुन त्या प्रसिद्ध करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले

केंद्र सरकारनं दिव्यांगांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी विविध योजना राबवल्या दिव्यांग कायद्यात सुधारणा करून नौकरी शिक्षण व्यवसाय याठिकाणी प्रचंड सवलती निर्माण करुन दिल्याचं आमदार पवार यांनी यावेळी सांगितलं

अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांशी संबंध साधत स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणं अवैध वाळू वाहतूक करणारांकडून पैसे वसूल करण्याच्या आरोपाखाली हे निलंबन करण्यात आलं

आज परभणी शहरात नऊ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषी विद्यापीठातल्या हवामानशास्त्र विभागानं दिली